कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा

कोरोनावरील लस उपलब्ध करून देताना सर्व आवश्यक वैज्ञानिक निकषांची पूर्तता केली जाईल पंतप्रधानांची ग्वाही

लशीकरण आणि वितरणासाठी महाराष्ट्रात कृती गट स्थापन केल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

अफगाणिस्तानमध्ये सार्वजनिक विकासाचा योजनांच्या चौथ्या टप्प्याची भारताकडून घोषणा

कोरोनाचा प्रकोप जास्त असलेल्या हरियाणा दिल्ली छत्तीसगड केरळ महाराष्ट्र राजस्थान गुजरात आणि पश्चिम बंगाल या राज्यातील परिस्थितीवर या बैठकीत अधिक लक्ष केंद्रित करण्यात आलं लस विकासाबाबत जागतिक नियम इतर देशांची सरकारं बहुपक्षीय संस्था आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांसमवेत सरकार संपर्क साधत आहे लशीकरण मोहीम सुरळीत आणि व्यवस्थितपणे राबवण्यासाठी सर्व सरकारांनी एकत्र काम करावं लागेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली दरम्यान लशीकरणाबाबतचा प्रधान्यक्रम राज्यांशी चर्चा करून ठरवला जाणार असून लशीच्या साठवणुकीबाबत अतिरिक्त सुविधा निर्माण करण्याबाबत राज्यांशी चर्चा करण्यात आल्याचं मोदी यांनी सांगितलं

कोरोना लसीबाबत सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी चर्चा करत असल्याची माहिती देताना ठाकरे यावेळी म्हणाले की लसीकरणाच्या बाबतीत काही गोष्टींची स्पष्टता आवश्यक असून लसीची उपलब्धता त्याचे दृष्परिणाम त्याची परिणामकरकता लसीवरील येणारा खर्च आणि त्याचे वितरण याबाबतीत हा कृतीदल चर्चा करणार आहे

ब्रिटन निर्बंध कोरोना संसर्ग वाढत असल्याच्या आणि हिवाळ्याच्या पार्वभूमीवर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी त्रिस्तरीय निर्बंध जारी केले आहेत

संसर्गाच्या परिस्थितीनुसार विविध भागांची विभागणी तीन स्तरांमध्ये करण्यात आली आहे पहिल्या स्तरात असलेल्या भागांमधल्या लोकांना शक्यतो घरूनच काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे दुसऱ्या स्तरातील भागामधील पब आणि बार यांच्यावर निर्बंध आणले असून तिसऱ्या स्तरातील भागांमधील मनोरंजन केंद्रे हॉटेल बंद ठेवली जाणार आहेत उत्तर प्रदेश कोरोना नियम कोरोना संसर्ग वाढल्यानं उत्तर प्रदेश सरकारनं सार्वजनिक कार्यक्रमांसाठी नवे नियम जाहीर केले आहेत यानुसार विवाह समारंभात शंभरहून अधिक व्यक्तींना परवानगी नाकारण्यात आली आहे

या सर्व ठिकाणी शारीरिक तापमानमोजणी सुरक्षित अंतर आणि मास्क हे नियम बंधनकारक असून स्थानिक प्रशासनानं या नियमांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवायची आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत याचा समारोप होणार आहे उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू परिषदेच्या एका सत्रामध्ये मार्गदर्शन करणार आहेत सुदृढ लोकशाहीसाठी विधिमंडळ अधिकारी वर्ग आणि न्यायापालिकेमधला समन्वय अशी यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली राज्य घटनाकर्त्यांनी पक्षीय विचारधारा आणि व्यक्तिगत मत आणि मतभेद यांच्या पलीकडे जाऊन राज्यघटना तयार केली मात्र अनेकदा लोकशाही मूल्यांना धक्का देण्याचे प्रयत्न होत असल्याचं दिसत अशावेळी पीठासीन अधिकाऱ्यांची वाढती जाबाबदारी आणि अधिक सक्रिय भूमिका याविषयी या परिषदेत ऊहापोह होणार असल्याचं बिर्ला म्हणाले

या एप्सच्या माध्यमातून राष्ट्राचं सार्वभौमत्व अखंडता सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा पोहोचवली जात आहे अशी माहिती मिळाल्यानंतर ईलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं हा निर्णय घेतला

या अंतर्गत आठ कोटी डॉलर्सच्या शंभरहून अधिक योजना भारताकडून राबवण्यात येणार आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ

काल सुरू झालेल्या दोन दिवसांच्या या परिषदेचं आयोजन संयुक्त राष्ट्र अफगाणिस्तान सरकार आणि फिनलंड सरकारनं संयुक्तरीत्या केलं आहे शतूत धरणाच्या उभारणीसाठी नुकताच अफगाणिस्तान सरकार बरोबर करार करण्यात आला असून यामुळे काबुल शहरातल्या वीस लाख घरांमध्ये स्वच्छ पाणी पुरवठा उपलब्ध होऊ शकेल असं जयशंकर यांनी सांगितलं शेजारी राष्ट्रांतल्या नागरिकांना फायदेशीर ठरतील अशा योजना राबवण्याचं भारताचं धोरण आहे त्याच अनुषंगानं अफगाणिस्तानचा विकास आणि सामरिक भागीदारीसाठी भारत कटिबद्ध असल्याचं जयशंकर यांनी यावेळी अधोरेखित केलं अमेरिका अमेरिकेच्या सामान्य प्रशासन सेवा विभागान जो बायडेन यांना अध्यक्षीय निवडणुकीत विजयी उमेदवार म्हणून मान्यता दिली आहे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सर्व संस्थाना सहकार्य करण्यास सांगितले असून जो बायडेन यांच्या अध्यक्षपदासाठी सत्ता बदलीची प्रक्रिया औपचारिकपणे सुरू करावी असं सांगितलं आहे बायडेन यांना मिशिगन इथं विजयाबाबतचं अधिकृत प्रमाणपत्र देण्यात आलं आहे

पुण्यातल्या सिंबायोसिस संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत आत्मनिर्भर भारत या विषयावर ते आज बोलत होते ग्रामीण भागात औद्योगिक विकासासाठी पाणी वीज रस्ते वाहतूक संपर्काची साधनं या गोष्टींची उपलब्धता आवश्यक आहे या भागात आयात कमी करणं आणि निर्यात वाढवणं हे देखील विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे असं गडकरी म्हणाले ब्राह्मोस ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी आज करण्यात आली हे क्षेपणास्त्र डागण्यासाठी लागणाऱ्या प्लॅटफॉर्मच संशोधन आणि निर्मिती पुण्याच्या विश्रांत वाडीच्या संशोधन आणि विकास संस्थेनं केली आहे संशोधन आणि विकास संस्था ही संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची एक प्रयोगशाळा आहे ब्राम्होस हे जगातील अतिवेगवान क्षेपणास्त्र असून ते जमिनीवरून युद्ध नौका पाणबुडी आणि लढाऊ विमानातून डागता येतं ब्राम्होस हे भारत आणि रशियाच्या संयुक्त प्रयत्नांतून तयार केलेलं क्षेपणास्त्र असून त्याचा वेग स्वनातीत आहे बिहार भाजपचे ज्येष्ठ नेते विजय सिन्हा यांनी आज बिहार विधानसभा अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला महाआघाडीच्या वतीनं राष्ट्रीय जनता दलाचे नेते अवध बिहारी चौधरी यांनी या पदासाठी अर्ज भरला आहे यासाठीची निवडणूक उद्या होणार आहे

पंतप्रधान तिसऱ्या जागतिक नवीकरणीय ऊर्जा गुंतवणूक परीषदेचं आणि प्रदर्शनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या गुरुवारी होणार आहे तीन दिवसांच्या या शिखर परिषदेचं आयोजन नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं केलं आहे

नवीकरणीय ऊर्जेच्या विकासासाठी जागतिक पातळीवरील प्रयत्नांना गती देणं आणि जागतिक गुंतवणूक समुदायाला भारतीय उर्जा भागधारकांशी जोडणे हा या परिषदेचा उद्देश आहे आसाम विविध जातीच्या झाडांचं रोपण करून उपवन निर्माण करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी आसाममध्ये सुरू आहे पर्यावरण आणि वने मंत्रालयाकडून गोलाघाट तिनसुखिया आणि इतर प जिल्ह्यांमधल्या या प्रकल्पात एक हजारहून अधिक जातीची हजारो झाडं लावली जाणार आहेत साहित्य माणिकी उपवन असं या प्रकल्पाचं नावं आहे या उपवनात अनेक दुर्मीळ आणि नष्ट होण्याचा धोका असलेल्या झाडांचं जतन आणि संवर्धन केलं जाणार असल्याचं पूर्व आसाम विभागाचे वन संरक्षक नारायण महंता यांनी सांगितलं

बँकिंग वित्तीय स्थावर मालमत्ता आणि वाहन कंपन्यांचे शेअर वधारले परदेशी गुंतवणूकदार संस्थांचा ओघ सुरू राहिल्याने शेअर बाजारात तेजी दिसून आली वादळ नीवर चक्रीवादळ उद्या संध्याकाळी तामिळनाडू आणि पुद्धचेरीच्या किनारपट्टीला धडकेल असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे

येत्या चोवीस तासांत या वादळाचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर होण्याचीही शक्यता असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे

डी आर एफ चे महासंचालक एस एन प्रधान यांनी सांगितलं आहे